नोकरी आणि पदोन्नतीत अनुसूचित जाती जमातींचं आरक्षण हा मुलभूत अधिकार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या निकालात म्हटलं आहे त्यावर आज राज्यसभेत सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणमंत्री थावरचंद गेहलोत यांनी निवेदन दिलं त्या खटल्यात केंद्र सरकार पक्षकार नव्हतं तसंच कोणतेही प्रतिज्ञापत्र सरकारनं दिलेलं नव्हतं राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार अनुसूचित जाती जमाती आणि तेर मागासवर्गियांच्या कल्याणासाठी बांधील आहे असं त्यांनी सांगितलं

विरोधीपक्ष सदस्यांनी न्यायालयाच्या निर्णयाबद्दल प्रश्र उपस्थित केला आणि अनुसूचित जाती जमातीच्या हितरक्षणासाठी तातडीनं पावलं उचलण्याची मागणी केली ही गंभीर बाब आहे त्यामुळे केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात ताबडतोब पुनरावलोकन याचिका दाखल करावी असं मत विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी मांडलं न्यायालयाचा हा निर्णय निष्प्रभ करण्यासाठी संसदेत विधेयक आणावं असंही ते म्हणाले सरकारचं निवेदन संदिग्ध आणि अपूर्ण असल्याचं बसपाचे सतीशचंद्र मिश्रा यावेळी म्हणाले केंद्र सरकार याप्रकरणी एक पक्षकार म्हणून पुढं येणार का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला समाजवादी पार्टीचे प्राध्यापक रामगोपाल यादव यांनीही याबाबतीत प्रश्न उपस्थित केला आरक्षण हटवण्याचं हे एक मोठं कारस्थान असल्याची टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे टी के रंगराजन यांनी यावेळी केली तृणमुल काँग्रेसचे सुखेंद् सेखर तसंच के केशवा राव यांनीही त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली आरक्षणासंबंधित प्रश्न घटनेच्या नवव्या परिशिष्टात समाविष्ट करावेत अशी मागणी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी केली आरक्षण कोणीही हटवू शकत नाही आणि सरकार त्याकरता बांधील आहे असंही पासवान म्हणाले भाजपाच्या भूपेंदर यादव यांनीही आरक्षणाप्रती सरकारची बांधीलकी व्यक्त केली त्यानंतर सरकारच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं काँग्रेस समाजवादी पार्टी तृणमुल काँग्रेस बसपा राष्ट्रवादी काँग्रेस तसंच डाव्या पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला

ज्या प्रकरणांमध्ये सकृतदर्शनी खटला दाखल होऊ शकत नाही अशाच प्रकरणांमध्ये आरोपीला हंगामी जामीन देता येईल असं न्याययमूर्ती अरूण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं स्पष्ट केलं आहे या कायद्याअंतर्गत प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यापूर्वी कोणत्याही चौकशीची किंवा वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं प्रत्येक नागरिकानं आपल्या सोबतच्या सगळ्यांना बरोबरीची वागणूक द्यायला हवी आणि बंधुभावाचं संवर्धन करायला हवं असं या पीठाचे सदस्य असलेले न्यायमूर्ती रविंद्र भट यांनी स्वतंत्रपणे निकाल देताना म्हटलं आहे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार खटला दाखल होऊ शकत नाही असं सकृतदर्शनी आढळलं तरंच न्यायालय दाखल झालेला प्राथमिक माहिती अहवाल रद्द करू शकतं असं त्यांनी नमूद केलं अशा प्रकरणांमध्ये सहजपणे हंगामी जामीन मिळणं हे या कायद्यामागच्या संसदेच्या हेतूला हरताळ फासण्यासारखं आहे असंही त्यांनी आपल्या निकालात म्हटलं आहे सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात निदर्शनं करणारे दिल्लीतल्या शाहीन बागमधले आंदोलक सार्वजनिक रस्ते बंद करून तिरांची गैरसोय करू शकत नाहीत असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे या आंदोलकांना तिथून हटवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती एस के कौल आणि न्यायमूर्ती के एम जोसेफ यांच्या खंडपीठानं केंद्र सरकार दिल्ली सरकार आणि पोलिसांना नोटीस बजावली आहे खंडपीठानं म्हटलं आहे की विरोध करायचा त्यांना अधिकार आहे पण ते सार्वजनिक रस्ते अडवू शकत नाहीत अशा भागात निदर्शनं अनिश्वित काळासाठी करता येणार नाहीत मात्र दुसरी बाजू ऐकल्याशिवाय आपण कोणताही निर्देश देणार नाही असंही खंडपीठानं सांगितलं

सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाबाबत अलिकडेच दिलेल्या निर्णयावरुन काँग्रेसनं आज भाजपावर टीकास्त्र सोडलं भाजपा आरक्षणविरोधी असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज संसदे बाहेर बातमीदारांशी बोलताना केला शबरीमाला प्रकरणात मर्यादित अधिकारांमुळे पाच न्यायाधीशांच्या पीठाला त्यांचे कायदेविषयक प्रश्न नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवता येतील असं आज सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बाबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं सुनावणीकरता धार्मिक स्वातंत्र्यासंदर्भातले सात प्रश्न काढले आहेत

धार्मिक स्वातंत्र्याची कक्षा आणि श्रद्देचं स्वातंत्र्य यांची सांगड घालण्याबाबतच्या सात प्रश्नांचा यात समावेश आहे आगामी आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प बचतीला प्रोत्साहन देणारा नाही अशी टीका द्रमुकचे खासदार दयानिधी मारन यांनी केली आहे लोकसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेत सहभागी होताना त्यांनी सांगितलं की या अर्थसंकल्पातल्या प्रस्तावामुळे आयकर विवरणपत्र अधिक गुंतागुंतीचं झालं आहे एलआयसी अर्थात आयुर्विमा महामंडळ आणि एअर डिया विकण्याच्या सरकारच्या योजनेबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केला

चीनमधे चलन फुगवट्यानं गेल्या आठ वर्षातला उच्चांक गाठला आहे हा निर्देशांक गेल्या महिन्यात पाच पूर्णांक चार दशांश टक्के होता

चीनला कोरोना विषाणूच्या साथीमुळे देशांतर्गत मंदीला सामोरं जावं लागत आहे कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाला तोंड देण्यासाठी चीनला सर्वतोपरी मदत करण्याच्या भारताच्या तयारीचं चीननं स्वागत केलं आहे भारतानं सहकार्याचा हात पुढे करुन चीनवासियांप्रती भारतीय जनतेचं प्रेम व्यक्त केलं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाठवलेल्या पत्रावर प्रतिक्रिया व्यक्त करताना चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलं जगभरात आरोग्य राखण्यासाठी सामायिक प्रयत्न केले जाऊ शकतील यासाठी भारतासह आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य वाढवण्यासाठी चीन चिछुक आहे असंही प्रवक्त्यानं म्हटलं आहे कोरोना विषाणूच्या समस्येला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी तयार असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी आज लोकसभेत सांगितलं सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचंही ते म्हणाले

एअर डिया तसंच सर्व आरोग्य तपासणी करणा या कर्मचा यांचे हर्षवर्धन यांनी आभारही मानले दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होणार आहे

मतदान यंत्रांच्या सुरक्षेसाठी मतमोजणी केंद्रांवर निमलष्करी दल आणि दिल्ली पोलीस दलाच्या जवानांना तैनात केलं आहे

काँग्रेस पक्ष खातंही उघडू शकला नव्हता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या एक भारत श्रेष्ठ भारत अभियानाला आज देशभरात सुरुवात झाली

देशाच्या विविध प्रदेशांदरम्यान सांस्कृतिक संबंध जोडण्याकरता हा उपक्रम आहे

देशभरात आज राष्ट्रीय कुमी अर्थात जंत प्रतिबंधक दिन पाळला गेला लहान तसंच पौगंडावस्थेतल्या मुलांच्या पोटात जंत झाल्यानं निर्माण होणाऱ्या पोषण विषयक समस्येचं उच्चाटन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं दरवर्षी हा दिवस पाळला जातो